पश्चिम बंगाल मध्ये काही किरकोळ तणावाच्या घटना वगळता विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान शांततेत सुरू देश कोविड आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत देशात कोरोना नवबाधितांची उच्चांकी संख्या नोंदवली गेली

त्यानुसार राज्य सरकार या औषधांची खरेदी घाऊकपणे तसच खाजगी उत्पादकांच्या मार्फत ही करू शकतात

त्याच्या निर्यातीवर ही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजक्शन उत्पादन कंपन्यांना अनेक प्रकारे सवलती आणि पाठींबा दिला असून त्यांना आधीची बाजारातील मागणी पूर्ण केल्यानंतरचं नवी मागणी नोंदवण्याच्या सूचना केल्या आहेत तसंच रेमडेसिवीर इंजक्शनच्या वितरणात कोणतेही अडथळे येऊ नयेत या दृष्टीने त्यावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष विभागीय अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारांनी करावी अशा सूचनाही आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत तसंच रेमडेसिवीर इंजक्शनच्या किंमती आणि प्रत्येक राज्याला होणाऱ्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य नियंत्रण प्राधिकरणाने एक विशेष कक्ष स्थापन केला असल्याचं ही आरोग्य मंत्रालयाने म्हंटल आहे केजरीवाल दिल्लीत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून राज्य सरकार ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितल

देशातल्या इतर राज्यांनी ही जमल्यास दिल्लीला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मदत करावी असं आवाहन ही केजरीवाल यांनी यावेळी केल

भारतीय हवाई दलानं फ्रांस आणि संयुक्त अरब अमिराती च्या हवाई दलांचे आभार मानले आहेत एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरीया यांनी फ्रांस इथल्या मेरिग्नाक हवाई तळावरून या विमानांना हिरवी झेंडी दाखवली होती मुर्मू निवड भारताचे महालेखा परीक्षक आणि नियंत्रक जी सी मुर्मू यांची आंतर राष्ट्रीय स्तरावरील रासायनिक शस्त विरोधी संघटनेचे अर्थात ओ पी सी डब्लू या संघटनेचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत ही निवड करण्यत आली असून जागतिकस्तरावर ही निवड भारताचं महत्व वाढवणारी मानली जात आहे या संघटनेचा कार्यकारी मंडळाचा सदस्य आणि आशियाई देशांचा प्रतिनिधी म्हणूनही भारताला पुढील दोन वर्षासाठी सदस्यत्व मिळाल आहे पश्चिम बंगाल मतदान पश्चिम बंगाल मध्ये काही किरकोळ तणावाच्या घटना वगळता आज विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान शांततेत सुरू आहे

आघाडीच्या नामवंत उमेदवारांमध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय हे कृष्ण नगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत फिक्की देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णांसाठी ऑक्सिजन ची वाढती मागणी लक्षात घेता औद्योगिक क्षेत्राला उत्पादनासाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे त्यामुळे औद्योगिक उत्पादनासाठी त्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी उद्योग क्षेत्राने काही काळ परिस्थितीवर लक्ष ठेवून संयम बाळगावा केंद्र सरकार उद्योग क्षेत्राला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल आहे फिक्की या उद्योजकांच्या संघटनेच्या कार्यकारी मंडळांबरोबर द्रदृष्य प्रणाली द्वारे झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या सध्या काही उद्योग प्रकल्पात त्यांच्या उत्पादनासाठी तयार करण्यात येणारा ऑक्सिजनही सरकारला वैद्यकीय कारणासाठी द्यावा लागत आहे

पद्मविभूषण मौलाना वाहिदउद्दीन यांनी समाजात शांतता सलोखा आणि परिवर्तन घडवण्यात मोठं योगदान दिलं असं राष्टपतींनी टवीट संदेशात म्हटलं आहे

नमस्कार